कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचे पडसाद आज संसदेत उमटले राज्यसभेत काँप्रेस पक्षाच्या सदस्यांनी या मुद्यावरून सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केल्यानं उपसभापतींनी कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं लोकसभेत श्रन्यकाळात काँग्रेसच्या सदस्यांनी कर्नाटकच्या म्द्यावरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गदारोळातच शून्यकाळाचं कामकाज सुरू ठेवलं काँग्रेसचे लोकसभेतले नेते अधीर रंजन चौधरी यांनी फोडाफोडीचं राजकारण नींदनीय असल्याचं सांगत या बद्दल तीव्र निषेध व्यक्त केला बंडखोर आमदारांना सत्ताधारी पक्षाकडून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं त्यापूर्वी प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज लोकसभेत शांततेत पार पडलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे असा प्रश्न विचारला

ठिबक सिंचनाला प्रोत्साहन सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन आदी योजनांमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात अधिक बचत होईल असं रुपाला यांनी सांगितलं हिना गावीत यांनी शीतग्रहांची संख्या वाढवण्यासाठी निधीची उपलब्धता करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला शीतग्रहांच्या अभावी शेतकऱ्यांना भाजीपाला आणि फळांसारखी नाशवंत पिकं मातीमोल भावानं विकावी लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं शासकीय गोदामांमधून मालवाहतुक करताना जीपीएस यंत्रणा लागू केली जाणार असल्याचं अन्न प्रवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं आमदार गिरीश बापट यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता

संयुक्त प्रोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यासंदर्भात पक्षाच्या धोरणावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे कर्नाटकात काँग्रेसच्या तेरा आमदारांनी दिलेला राजीनामा तसंच दोन अपक्ष आमदारांनी समर्थन काढून घेतल्यामुळे कुमारस्वामी सरकार अस्थिर झालं आहे या सर्व आमदारांचं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे

स्वयंपूर्णतेतून खेड्यांचं पुनरुत्थान व्रक्षारोपण झीरो बजेट शेती आदी मुद्यांबाबत या पदयात्रेतून जनजागृती होणं अपेक्षित आहे

या बाबतचा शासननिर्णय वित्त विभागानं काल जारी केला

उपांत्य फेरीचा द्रसरा सामना परवा गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात होणार आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविच रॉजर फेडरर राफेल नदाल आणि केई निशिकोरी यांनी पुरुष एकेरीच्या उप उपांत्य फेरीत धडक मारली आहे महिला एकेरीत सात वेळा विजेती ठरलेली सेरेना विल्यम्सनं एकतर्फी खेळाचं उल्लेखनीय प्रदर्शन करत स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारो हिला हरवत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला